राज्यात सलग दोन दिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत किरकोळ वाढ

पुणे विभागांत रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी आता निम्म्यानं घटली

ई संजीवनी या टेली मेडिसिन उपक्रमाला वाढता प्रतिसाद

अहमदनगरमध्ये कोविड रुग्णांना जादा शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांना दणका

राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत सलग दोन दिवस वाढ झाली

पुणे विभागातले सर्वाधिक बाधित आणि सर्वाधिक मृत्यू पुणे शहरातलेच आहेत

राज्यातल्या इतर विभागातील आतापर्यंतच्या बाधितांची संख्या एक लाखाहून कमी आहे

रेमेडेसीविर पूणे विभागांत महिनाभरापूर्वी प्रचंड तुटवड्यामुळे चर्चेत आलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी आता निम्म्यानं कमी झाली आहे

आता पूण्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांत रेमडेसिव्हिर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे

ईसंजिवनी टाळेबंदीच्या काळात आेपीडी बंद असताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सुरू केलेल्या ई संजीवनी या टेली मेडिसिन उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतो आहे महाराष्ट्रात मात्र या उपयुक्त सेवेला मिळणारा प्रतिसाद कमी दिसतो अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या सेवेची उपयुक्तता लक्षात आल्यानं काही राज्यं तिची व्याप्ती वृद्धाश्रम आणि कारागृहापर्यंत वाढवण्याचा विचार करत आहेत

कोरोनाच्या तपासण्या जास्तीत जास्त वाढवण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काल आढावा बैठकीत आरोग्य यंत्रणेला दिल्या नागरिकांना कोरोना तपासणी सुलभ व्हावी म्हणून त्यांच्या दारातच कोरोना तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले बसचालक ऑटोचालक दुकानदार तसंच दैनंदिन व्यवहारात ज्यांचा जास्तीत जास्त व्यक्तींशी संबंध येतो अशा हाय रिस्क व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा असं ते म्हणाले मोडतोड वाशी विभागात असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका रूग्णालयात काल पहाटे अडीच च्या सुमारास चौघांनी कोरोना रूग्ण उपचार घेत असलेल्या कक्षात घूसून तोडफोड केली यामध्ये महापालिकेच्या कक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जुहूगाव इथं राहणाऱ्या कोरोना ग्रस्त असणाऱ्या एका इसमाला श्वास घेण्यास त्रास होवू लागल्यानंतर पालिका रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं काल पहाटे या रूग्णाचा मृत्यू झाला यानंतर रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णालयात घुसून या कक्षाची तोडफोड केली त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणा या सुरक्षा रक्षकांनाही मारहाण करण्यात आली असून डॉक्टर आणि परिचारिकांना शिविगाळ करण्यात आली वाशी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या चौघांनाही अटक केली आहे

आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्चात एका शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं मंदिरं उघडण्याच्या मागणीकरता दोन मोठी आंदोलनं करुन सुद्धा राज्य सरकारनं कोणताही निर्णय घेतला नसल्याचं या निवेदनात म्हटलं आहे या शिष्टमंडळात ग्लोबल महान्भाव संघाचे अध्यक्ष सुदर्शन महाराज कपाटे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते

कर्मचाऱ्यांना तेथून आल्यानंतर कोरोनाची बाधा झाल्याचं उघडकीस आल्यामुळे एस टी कर्मचारी वर्गातून संताप व्यक्त होत आहे

प्णे विभागातील पानशेत कार्ला माथेरान आणि माळशेज घाट इथले पर्यटक निवास यापूर्वीच स्रु करण्यात आले आहेत तेथील उपहारगृहांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा सॅनिटाईज करणारे स्प्रे ऑक्सीमिटर अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे अशी माहिती काल महामंडळाकडून देण्यात आली